माजी केंद्रीयमंत्री पी

शपथविधी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी काल मृंबईत राजभवनात झाला मृंबई उच्च न्यायालयाचे मृख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत पार्शिल परिवहनमंत्री दिवाकर रावते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते कोविंद शिक्षक दिन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भावनांची सांगड घालून विकासाच्या दिशेनं वा आल करणं राष्ट्र उभारणीसाठी गरजेचं आहे असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे काल शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रिय शिक्षक पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत झालं त्यावेली ते बोलत होते केवळ बुद्धिमान व्यक्ती नाही तर चांगली माणसं घडवणं आवश्यक आहे असं ते म्हणाले

यात अहमदनगरचे अमोल बागुल मुंबईचे ए जेबीन जोएल आणि पुण्याच्या राधिका दळवी यांना गौरवण्यात आलं राज्य परस्कार राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांना एकत्र करून स्वतंत्र शिक्षक परिषद निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल व्यक्त केलं

त्यावेळी ते बोलत होते पुरस्कारार्थींना एक लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आलं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा असं आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केलं शिक्षकदिन राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांनी साजरा झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे मोदी रशिया हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याच्या दिशेनं भारत रशिया सहकार्याचं नवं पर्व सुरू झालं आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं ते व्लादिवोस्तांक इथं पूर्वेकडील राष्ट्रांच्या पाचव्या वित्तीय परिषदेत बोलत होते

मोदी यांनी काल मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महम्मद यांची भेा घेतली या भेांदिरम्यान त्यांनी झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा लावून धरला चिदंबरम आय एन एक्स मिडीया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांची सीबीआय कोठडीतून तिहार कारागृहात करण्यात आली आहे

चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीची मुदत काल संपली त्यानंतर न्यायालयानं त्यांना आणि त्यांचे चिरंजीव कार्ती यांना अ ऊपूर्व जामीन मंजूर केला मात्र चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी द्यावी ही सीबीआयची विनंतीही मान्य केली पंजाब नॅशनल ओरिएंद्रि बँक ऑफ कॉमर्स आणि युनायट्डि बँक ऑफ इंडियाचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यास काल पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यकारी मंडळानं तत्वतः मान्यता दिली

त्यात या विलिनीकरणाचा समावेश होता एटीएस गेल्या महिन्यात दहशतवादविरोधी पथकानं उद्ध्वस्त केलेल्या हैदराबादमधील बेकायदेशीर दुरध्वनी जाळ्याशी संबधित एका युवकाला काल मुंबईत दहशतवादविरोधी पथकानं अ क्रि केली

वाहतुक नियम एक सर्प बेरपासून लागू करण्यात आलेल्या वाहतूक नियम उल्लंघनासाठी भरमसाठ दंडआकारणीबाबत राज्यसरकार अनुकूल नाही राज्यसरकार याबाबतीत वेगळा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत सांगितलं वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याच्या आपण स्वतःही विरोधात आहोत असंही रावते यांनी नमूद केलं निवडणक आढावा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून कामाचा आढावा घेतला मुंबई मुख्यालयातून घेतलेल्या आढाव्याच्यावेळी वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिंन्हा आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह उपस्थित होते त्यांनी पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती कोकण विभागाच्या विभागीय आयुकांबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषगाने केलेली तयारी आणि येत असलेल्या अडचणीबाबत त्यांची मतं जाणून घेतली आयक्त राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू

मदान यांनी काल पदभार स्वीकारला

तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून काम केलं आहे

स सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ बुधवारी चार तारखेला पूर्ण झाला त्यांच्या जागी मदान यांची नियुक्ती झाली आहे भाजप नियक्ती राष्ट्रवादी कॉप्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धनंजय महाडीक आणि धित्रा वाघ यादोन्ही नेत्यांची महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख चंद्रकांत पार्शित यांनी काल या नियुक्त्या केल्याचंपक्षाच्या निवेदनात म्हा कें आहे

मात्र याबाबत अद्याप शासननिर्णय काढलेला नाही त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी काल पासून बेमुदत संप पुकारला आहे धुळे आणि पालधर जिल्ह्यात संपामुळे महसुल विभागाचं काम ठप्प झालं असल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरांनी कळवलं आहे

या प्रकल्पाअंतर्गत वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम आणि इतर माहिती पाहण्यासाठी महाट्रूफिक अॅपची निर्मिती करण्यात आली आहे या अॅप्लिकेशनमधील माय व्हेइकल या विभागात दंड आकारण्यात आलेल्या वाहनाची माहिती मिळू शकेल

माय ई चलान या विभागात वाहनाच्या चलानबद्दलची माहिती दिसणार असून दंडाची रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधाही देण्यात आली आहे निधन आपल्या सकस लेखनानं मराठीबरोबरच इंग्रजीत साहित्यातही आपला वेगळा ठसा उमा शिणारे ज्येष्ठ लेखक नाक्रिकार किरण नगरकर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

सात सक्कं त्रेचाळीस रावण अँड एडी द एक्स्ट्राज या त्यांच्या कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या त्यांना हिंदू लि ि िरी प्राइज जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरि आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं त्यांच्या निधनानं मराठी इंग्रजी आणि हिदी साहित्यविश्वाची मोठी हानी झाल्याची भावना साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे मुंबई अतिवृष्टिमुळे पाणी साचल्यानं बुधवारी विस्कळित झालेलं मुंबईतलं जनजीवन काल हळू हळू पूर्वपदावर आलं तिनही उपनगरी रेल्वे मार्गावरील वाहतुक हळूहळू सुरळित झाली मुंबई विमानतळावरील सर्व सेवा सुरळित आहेत पण काही विमान कंपन्यांचे कर्मचारीच काल कामावर येऊ शकले नव्हते

पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात कालही पावसाचा जोर कायम होता त्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले

दोन राज्यमार्ग आणि पाच जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद झाले नुसिंहवाडीतील दत्तमंदिरात पुन्हा पाणी आलं आहे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदीकाठच्या गावांना पुन्हा सावधानतेचा इशारा दिला आहे अतिवष्टी गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन ठप्प झालं असून हवामान खात्यानं अतिवृष्टिचा इशारा दिल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणि उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुर्धी जाहीर केली आहे म्सळधार पावसामुळे आलापल्ली भामरागड आष्टी चंद्रप्र अहेरी महागाव हे प्रमुख मार्ग अजूनही बंदच आहेत

जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉक उ अनिल बोंडे यांनी पुरग्रस्त परिसराची पाहणी करुन नुकसानग्रस्त कु िर्वांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल असं मोर्शी इथे सांगितलं हवामान् राज्यात पुन्हा सक्रिय झालेल्या मोसमी पावसाचा काल सर्वाधिक जोर कोकण आणि पूर्व विदर्भात होता

कोकण आणि विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहील कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे राज्याच्या इतर भागात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे